एकात्मिक सुसंघांत्रि आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आसियान भारताच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे

थायलंडमधल्या उद्योगाकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतात गुंतवणूक करायच आवाहन केलं आहे ते बॅकॉक इं अदित्य विर्ला समुहाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते भारतीय अर्थव्यवस्था ही गुंतवणूकीसाठी जगात सर्वात आकर्षक असून भारतानं पारंपारिक नोकरशाहीची कास सोडत लक्षणीय परिवर्तनाच्या दिशेनं झेप घेतली आहे असं ते म्हणाले आपल्या सरकारनं करप्रणालीत महत्वपूर्ण काम केलं असून भारतात सर्वांना अनुकूल कर व्यवस्था असल्याच त्यांनी सांगितलं जागतिक बॅकेच्या अहवालानुसार देशात गेल्या पाच वर्षात व्यापारसुलभता वाढीला लागल्याचं त्यांनी नमूद केलं भारत पाच लाख कोण अमेरिकी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेला गवसणी घालायच्या आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत असल्याचं मोदी यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी जागतिक प िमावर भारताला वेगळीच उंची मिळवून दिल्याचं आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हा कें आहे रूना अप उद्योगधंद्यांमधे अमेरिका आणि चीन नंतर भारत सर्वात मोठा देश असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं अमेरिका चीन व्यापार वादावर तोडगा काढण्यासाठी अग्नेयकडच्या आशियाई देशांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिज असं मलेशियाचे प्रधानमंत्री महाथीर मोहम्मद यांनी म्हा क़े आहे ते काल थायलंड क़े उद्योग परिषदेत बोलत होते अमेरिका सरकारच्या धोरणावर अमेरिकेचे नागरीकही नाराज असून ते या व्यापार वादाविरोधात आहेत

चीन अमेरिका या महासत्ता देशांपर्यंत आपला आवाज पोचवायचा असेल तर आसियान देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत असं महाथीर यांनी सांगितलं या दोन देशांमधल्या व्यापार वादामुळे आशियाई देशाच्या निर्यातीवर परिणाम झाल्याचं ते म्हणाले भारत आणि उझवेकिस्ताननं लष्करी औषध आणि सैनिकी प्रशिक्षण क्षेत्रात तीन सामंजस्य करारांवर स्वाक्ष या केल्या आहेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि उझबेकीस्तानचे संरक्षणमंत्री मेजर जनरल निझामोवीच यांनी काल ताश्कंद धिं या करारांवर स्वाक्ष या केल्या राजनाथ सिंग हे शांघाय सहकार्य संघ जा परिषदेसाठी तीन दिवसांच्या उझबेकीस्तान भे विर आहेत दोन्ही देशांत संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यामुळे परस्पर हिताच्या अनेक विषयांमधला संवाद वाढीला लागेल असं ड्री सिंग यांनी केलं आहे निर्भया निधीचा उपयोग करुन देशातल्या सर्व जिल्ह्यात मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्यात येतील असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ित्राणी यांनी सांगितलं महिलांमधे सुरक्षेची भावना विंबवून महिला सुरक्षेचं बळक ींकरण करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी काल वि

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यादाबत जलदगतीनं पावलं उचल्याबद्दल जिणी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांना हा निधी मदत करतो अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी शासनानं दहा हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक काल मुंबईत झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

ज्वारी भात कापूस आणि सोयाबीन शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे

बी आय चौकशी करण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारनं घेतला आहे याप्रकरणी वीज महामंडळाच्या दोन अधिका यांना काल अक्रि करण्यात आली

हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी आशियातल्या देशांनी ऊर्जेसाठी कोळशाचा वापर थांबवावा असा व्वारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचीव अँधिओ गु उंस यांनी दिला आहे ते आज थायलंडची राजधानी बँकॉक क्वें वार्ताहरांशी बोलत होते जागतिक हवामान बदलाच्या झळा सोसणा या देशांनी तर या समस्येवर मात करण्यासाठी सर्वात पुढे राहील पाहिजे असंही ते म्हणाले आशियाई देशात हवामान बदलाचा धोका वाढला असून या देशात पुरासारख्या आपत्ती उद्ववत आहेत

डेल्फ बेटाच्या वायव्य भागात सागरी गस्त घालत असताना नौदलानं दोन बोटींसह या मच्छमारांना अटक केली आहे या मच्छीमारांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढच्या कारवाई करीता मत्स विभागाच्या सहाय्यक संचालकांमधें त्यांना सुपूर्द केलं जाईल गेल्यावर्षी अंमलात आलेल्या नवीन नियमांप्रमाणे या मच्छीमारांना न्यायालयात हजर करून पुन्हा अशी चूक न करण्याचं लेखी आश्वासन घेतलं जाईल

चीन विरुद्ध आपला राग व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदाच आंदोलकांनी वृत्त संस्थेवर हल्ला केला आहे

कॉर्पोरि सामाजिक उत्तरदायित्वाप्रमाणेच विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे

शैक्षणिक संस्थानी आपल्या विद्यार्थ्यांना गाव पातळीवर पाठवून लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले विद्यार्थ्यांनी स्वच्छता आरोग्य लसीकरण शिक्षण आणि पोषक आहार या बाबींच्या वाढीसाठी लोकांबरोबर काम करावं असं ते म्हणाले

नवी दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात रोबोच्या मदतीनं होणा या शस्त्रक्रिया सेवेचं लोकार्पण काल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबे कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलं अशा शस्त्रक्रियांचा फायदा कर्करोग तसंच मुत्रपिंडाच्या रुग्णांना होतो

जम्मू काश्मीर आणि लडाख या नव्यानं स्थापन केलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या भारताचा नकाशा केंद्र सरकारनं प्रकाशित केला आहे

विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारताचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे आकाशवाणीच्या राजधानी एफ

रेन्बो आणि त्रेर वाहिन्यांवरुन संध्याकाळी साडे सहा वाजल्यापासून या सामन्याचं थे प्रसारण होणार आहे जर्मनीत सुरु असलेल्या सार लॉर लक्स खुल्या बॅडमिडे स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिडे म् ूलक्ष्य सेनचा सामना आज चीनच्या वेंग हाँग यांग याच्याशी होणार आहे